पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारनं गेल्या नव्वद दिवसात मोठे निर्णय घेतले आहेत शेतकरी व्यापारी युवक यांच्यासाठी विशेष काम केलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात केलं भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड विधानसभा विजय संकल्प बूथ मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते

युती पाटील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप शिवसेना युती होणारच असून त्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेनंतर होईल अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पुण्यात वार्ताहरपरिषदेत दिली युती झाल्यानंतर जागा वाटपाचे सर्वाधिकार भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पक्ष म्हणून भाजप आम्हाला वाढवायचा असल्यामुळं पक्षात यापुढेही जे जे येतील त्यांचं स्वागतच आहे असं पाटील यांनी सांगितलं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चा अंतिम निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेच घेतील असं त्यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आंबेडकर ज्यांनी भ्रष्टाचार केला ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवाले भाजपमध्ये जात आहे त्यामुळे भाजप चोरांचा पक्ष होतोय का असा प्रश्न निर्माण झाला असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आज पुण्यात वडार समाजाच्या वतीनं सत्ता संपादन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

पुण्याचे संपर्क मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

विसर्जन मिरवणुकीवेळी रात्रभर वाद्यांना परवानगी देणं न्यायालयाच्या निर्णयामुळं शक्य नाही त्यामुळं न्यायालयाच्या आदेशाचा भंग न करता मिरवणूक वेळेत संपवावी असं आवाहनही त्यांनी केलं थर्माकोल येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी विविध सजावटीच्या वस्तुंनी बाजारपेठ सजून गेली आहे मात्र गेल्यावर्षी अभावानंच आढळणाऱ्या थर्माकोलची मंदिरं आणि सजावटीचं अन्य साहित्य यंदा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं आहे त्यामुळं थर्माकोल आणि प्लास्टिक वरील बंदी प्रत्यक्षात आहे की नाही असाच प्रश्न आमच्या प्रतिनिधीला आज बाजारपेठेत फेरफटका मारला असता पडला

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मात्र थर्माकोलवरील बंदी कायम असून त्याची विक्री होत असल्याचं आढळल्यास कारवाई करू अशी भूमिका जाहीर केली आहे वेलंकिणी खडकीत ख्रिस्ती बांधवांच्या वेलंकणी देवीच्या उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला

ब्रिटिशकालीन सुमारे दीडशे वर्ष जुन्या ऐतिहासिक सेंट इग्निशिअस चर्चमध्ये दरवर्षी हा उत्सव भरवण्यात येतो काल देवीच्या ध्वजवंदनानं उत्सवाला सुरुवात झाली

दहावी निकाल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या फेर परीक्षेचा निकाल आज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाला

उद्या शहरात आकाश ढगाळ राहील आणि हलक्या पावसाची शक्यता आहे